तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम जरूर पाळा ठळक बातम्या देशभरातल्या साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना सन्मान निधीचा आठवा हप्ता वितरित

आणि मान्सून नियोजित तारखेच्या एक दिवस आधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी बोलताना पंतप्रधानांनी कोरोना महामारीच्या संकटकाळात देखील अडचणींवर मात करत अन्नधान्य आणि फळे भाजीपाला यांचं विक्रमी उत्पादन केल्याबद्दल शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं केंद्र सरकारही दरवर्षी किमान हमीभावानुसार धान्यखरेदी करण्याचे नवनवे विक्रम रचत आहे असं मोदी म्हणाले किमान हमीभावानुसार धान खरेदीचा विक्रम याआधीच झाला आहे आणि आता गहू खरेदीचाही नवा उच्चांक निर्माण होत आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी पंतप्रधानांनी काही लाभार्थी शेतकऱ्यांशीही संवाद साधला त्यात लातूरचे शेतकरी बाळासाहेब नरारे यांचा समावेश होता किसान क्रेडीट कार्डाद्वारे पतप्रवठा सुलभ होऊन उत्पादनवाढ शक्य झाली असं सांगून त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले

राज्य सरकारांनी लसींचं वितरण योग्य आणि न्याय्य पद्धतीनं होत आहे याकडे लक्ष द्यावं तसंच लस वाया जाण्याचं प्रमाण कमीत कमी ठेवण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात असंही केंद्रानं सांगितलं आहे

स्पूटनिक व्ही रशियातून आयात केलेली कोरोना विषाणूवरील स्पूटनिक व्ही ही लस पूढील आठवड्यापासून देशभरातील बाजारांत उपलब्ध होणार असल्याची माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ

पॉल यांनी काल दिली

रेड्डीज ही औषध निर्माण कंपनी रशियाची ही लस मेक इन इंडिया अंतर्गत भारतात बनवणार असून देशांतर्गत उत्पादन सुरू झाल्यावर या लसीची किंमत कमी होण्याची शक्यता कंपनीनं व्यक्त केली आहे

सीबीएसई केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईनं बारावीच्या परीक्षा रद्द केलेल्या नाहीत या बद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवू नये याबाबत कोणताही निर्णय घेतल्यास त्याविषयी नागरिकांना अधिकृत रित्या माहिती देण्यात येईल असं सीबीएसईनं आज स्पष्ट केलं सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांद्वारे पसरल्याच्या पार्श्वभूमीवर मंडळानं आज हा खुलासा केला

ध्रळे जिल्ह्यात यंदा परिचारिकांनी आपला सेवाव्रताचा परिघ गरजवंतांच्या दारापर्यंत विस्तारला त्याची ही बातमी

धूळे जिल्हा रुग्णालयात जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने अधिपरिचारिका प्रतिभा घोडके यांनी माणूसकीच्या भावनेतून गरजूंसाठी फुडबँक सुरु करण्याची कल्पना मांडली या कल्पनेचं रुग्णालयातील सर्व परिचारिकांनी उत्साहाने स्वागत केलंआणि पाहता पाहता या फ़डबँकेत सर्व परिचारिकासामाजिक कार्यकर्ते डॉक्टर यांनी सढळ हाताने विविधप्रकारचे धान्य किराणासाहित्य संकलित केले शिवाय यंग फाउंडेशनच्या माध्यमातून परिचारिका संघटनेला गरजूंसाठी सॅनिटरी पॅंड मोफत उपलब्ध करून देण्यातआले

यंग फाउंडेशनच्या माध्यमातून सॅनिटरीपॅडचे वाटप करण्यात आले आता दूसऱ्या टप्प्यात सातपूङ्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाङ्यांवरीलशंभर परिवारांना या फूड बँकेतून अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येईलआणि अनेक कुटुंबांना या संकटाच्या काळात दिलासा मिळेल माणूस माणूस मेळवावा मानवता धर्म वाढवावा हीउक्ती या सेवाव्रतींनी सार्थ ठरवली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून नितीन जाधव यांच्यासहमानसी निर्मळे पुणे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळेच सण उत्सव सार्वजनिक स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळं बंद आहेत त्यामुळे नागरिकांनी सणांचा आनंद घरच्या घरीच घेतला उस्मानाबाद राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण व्हायचं असेल तर प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक असणारा ऑक्सिजन त्या जिल्ह्यातच निर्माण होईल यावर भर द्यावा आणि पन्नासहून अधिक बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अनिवार्य करावा असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल केलं

या कार्यक्रमात गडकरी बोलत होते राज्य सरकार मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करत असून साखर उद्योगानं ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रांत प्रढाकार घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या भाषणात केलं सावरकर व्याख्यानमाला महाराष्ट्र राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे असणाऱ्या गोपनीय दस्तऐवजांमध्ये असलेली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संबंधी माहिती उघड करण्यात यावी असं आवाहन इतिहासकार राजकीय विश्लेषक आणि संरक्षण तज्ज्ञ प्राध्यापक कपिल कुमार यांनी केलं आहे सावरकर स्मारकानं आयोजित केलेल्या वीर सावरकर काला पानी मुक्ती शताब्दी ऑनलाइन व्याख्यानमालेत वीर सावरकर राष्ट्रवाद और विश्व यूद्ध या विषयावर ते बोलत होते कॉंग्रेसकडून सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माफीनामे लिहून ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली होती असे आरोप केले जात आहेत हे तपशील उघड झाल्यास या तथाकथित आरोपांचं खंडन करता येईल असं मत प्राध्यापक कुमार यांनी व्यक्त केलं मराठा आरक्षण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले जे ओबीसींना ते मराठ्यांना हे सूत्र पाळून मराठा समाजाला पून्हा आरक्षण मिळेपर्यंत सवलती चालू करा आणि त्यासाठी तातडीन तीन हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे ते काल कोल्हापुरात पत्रकांशी बोलत होते

या प्रकरणी राज्यपालांनी लक्ष घालून मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षणाचा अधिकार मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली अमरावती ग्राम कृषी विकास समित्या गावोगाव तातडीनं स्थापन करण्याचे निर्देश राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तसंच अमरावती जिल्ह्याच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांनी काल द्रदृष्य प्रणाली मार्फत घेतलेल्या खरीप हंगाम नियोजनाच्या आढावा बैठकीत दिले बियाणं खतं कीटकनाशकं यांची उपलब्धता पुरवठा याबाबत योग्य देखरेख ठेवून सुनियोजन करावं गैरप्रकार होणार नाही आणि शेतक यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी या प्रकारांवर योग्य देखरेख नसेल तर भरारी पथकावरही कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा संपर्कमंत्र्यांनी यावेळी यंत्रणेला दिला जळगाव जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यात जळोदला इथं तापी नदी पात्रात काल पोलिसांनी वाळू तस्करांवर छापा टाकला

ठाणे ठाणे शहरात दरवर्षी पावसाळ्यात खाडी तलावांमध्ये तसंच प्राच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे नागरिकांची होणारी जीवितहानी रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीनं प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्रशिक्षित जलतरणपटूंची नेमणूक करावी असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले महापालिकेच्या वतीनं घेण्यात आलेल्या येत्या मान्सून पूर्व उपाययोजनांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते

निधन वृत्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि टाइम्स समूहाच्या अध्यक्षा इंदू जैन यांचं ग्रूवारी रात्री निधन झालं

त्यांचे पती अशोक जैन यांच्या निधनानंतर त्यांनी टाइम्स समूहाचा कार्यभार सांभाळला महिलांच्या अधिकारांसाठी आणि महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे

निधन वृत्त वारकरी संप्रदायातील प्रमुख प्रबोधनकार बाबासाहेब महाराज इंगळे यांच काल कोरोनामुळे निधन झालं

हे वादळ कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रावरून गुजरातच्या दिशेनं जाणार आहे

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी अपेक्षित आहेत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या आणि परवा या वादळाच्या प्रभावानं पाऊस पडेल मात्र या काळात वादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून जाणार असल्यानं पावसाचं प्रमाण काहीसं कमी राहील

आज यंदाच्या मान्सून बाबतचे सूधारित दीर्घावधी अंदाज जाहीर होणार आहेत त्यात तो महाराष्ट्रात कधी येणार ते कळेल

हवामान हवामान खात्याच्या अंदाजान्सार आज कोकणात सर्वत्र मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठवाड्यात काही तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे